असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं ते आज सातारा इथं खंबाटकी घाटातील एस वळण परिसरात होणाऱ्या नवीन बोगद्याच्या तसंच सुमारे हजार कोटी खर्चाच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान बोलत होते यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुंबई ते बंगळ्रु हा इकोनॉमिक कॉरिडॉर असून त्याच्या विकासाला चालना देणारा प्रकल्प गडकरी यांनी हाती घेतला आहे खंबाटकी घाटातील बोगदा पुर्णत्वास आल्यानंतर या भागाच्या विकासाला चालना मिळेल आणि नव्याने रोजगार निर्मिती होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला सरकारने वाडीवस्त्यागावे शहरे तालुके जिल्हे आणि राज्य जोडण्याचे काम हाती घेतले आहे या कामामुळे संपूर्ण भारत एकमेकाशी जोडला जात आहे असं ते म्हणाले

ही कामं पुर्णपणे गतीमानपारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले राफेल विमान खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामूळे काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला असून राजकिय फायद्यासाठी देशाची दिशाभूल केल्याबद्दल आणि देशाची सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली ते आज पालघर इथं बातमीदारांशी बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ आणि पारदर्शी राजवट दिली असून काहीही करून त्यांना भ्रष्टाचाराचा डाग लावण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी राफेल विमान खरेदीबाबत बेछूट खोटे आरोप केले आहेत असं ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयानं विमानांच्या खरेदीची प्रक्रिया किंमत आणि भारतीय ऑफसेट पार्टनरची निवड याबाबत संपूर्ण छाननी करून कोणताही गैरव्यवहार नसल्याचा निर्वाळा दिला आहे त्यामुळे राहूल गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे असं ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयानं या विषयात निकाल दिल्यानंतर संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी करण्यामागचं नेमकं कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला राज्यात दुष्काळाची स्थिती असताना केंद्रीय पथकाचा विदर्भात एकही दौरा झाला नाही त्यामुळे राज्यशासन विदर्भाकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे ते आज सकाळी गोंदिया इथं शिक्षक साहित्य संमेलनात बोलत होते छत्तीसगडमधल्या धान उत्पादक शेतक यांना अडीच हजार रुपये प्रती क्विंटल इतका भाव मिळत असताना राज्यातल्या धान उत्पादक शेतक यांना क्विंटल मागं सतराशे चाळीस रुपये इतका भाव मिळत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आगामी निवडणूकात राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेसचे सरकार निवडून आल्यास विदर्भातल्या शेतक यांना क्विंटल मागं पंचवीसशे रुपये भाव देणार असल्याचं त्यांनी सांगितलं गोंदिया इथं शिक्षक साहित्य संमेलनासोबतचं रिलायन्स कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं या रुग्णालयाचा फायदा गोंदिया जिल्ह्यातल्या कर्करोगग्रस्त रुग्णांबरोबरच मध्यप्रदेश आणि छत्तीसगड इथल्या रुग्णांनाही होणार आहे यावेळी या रुग्णालयाच्या अध्यक्ष टीना अंबानी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते आदीवासींसाठी चालवल्या जाणा या शासकीय शाळांची अवस्था बिकट असून त्यामध्ये शिकवणा या शिक्षकांची कमतरता हा देखील चिंतेचा विषय असल्यानं त्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे असं मत आदिवासी जनजाती आयोगाचे केंद्रीय अध्यक्ष नंदकुमार सहाय यांनी व्यक्त केलं आहे

मुंबईत गोरेगाव इथल्या मोतीलाल नगर मध्ये आज सकाळी दोन मजली इमारत कोसळली या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत ही इमारत म्हाडाची असून आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून जखमींची प्रकृती स्थिर आहे घटनास्थळावर अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरु आहे नांदेड जिल्ह्यच्या हदगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली

मत मोजणी अद्याप सुरू आहे

पी जे

या क्षेपणास्त्राची चार हजार किलोमीटर मारक क्षमता आहे या महिन्याच्या सुरुवातीला आंतर खंडीय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली होती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार मधल्या घटकपक्षांचं बिहारमधलं जागावाटपाचं सूत्र आज निश्वित करण्यात आलं

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली रामविलास पासवान यांना राज्यसभेवर पाठवण्यात येईल असं अमित शाह यांनी यावेळी सांगितलं कोणता पक्ष कोणत्या मतदार संघात लढणार यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल असं ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच विजय मिळेल असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला सन्मानपूर्वक जागावाटप झालं असून तिन्ही पक्ष एकत्र काम करून रालोआला विजय मिळवून देतील असं पासवान म्हणाले मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अत्यंसंस्कार करण्यात आले अल्पशा आजारानं चुडासामा यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं

त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे मुंबईच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासात चुडासामा यांचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे विविध संस्था संघटना आणि उपक्रमांच्या माध्यमातून चुडासामा यांनी या महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत असं फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे देशातील विविध चर्चित विषयांवर दोन ओळींमध्ये नियमित आणि मार्मिक भाष्य करणारे नानांचे मरिन ड्राइव्ह इथले बॅनर हे त्यांच्यातील परखड भाष्यकाराची प्रचीती देणारे होते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

रिसोड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल केलेल्या या कारवाईत दोघांना अटक केली आहे येत्या दोन दिवसात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहिलं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे